काही ठळक बातम्या

सांगली मिरज औद्योगिक वसाहत क्षेत्रात काम करणाऱ्या सहाशे कामगारांच्या जेवण आणि निवासाची सांगली पोलिसांनी सोय केली सिंध्दूर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा प्रदूर्भाव रोखण्यासाठी ताप आणि खोकल्याच्या रूग्णांचं घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येत आहे

राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला आहे

या काळात स्रक्षिततेच्या दृष्टीने नागरिकांनी घरातच राहणे आवश्यक आहे

जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या स्विधेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे

त्यानंतर पोस्टमन संबंधित व्यक्तीच्या घरी जाव्न बँक खात्यातून रक्कम काढून अदा करण्याची कार्यवाही करेल असे अकोला टपाल विभागामार्फत कळविण्यात आले आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या